रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मंबईत ही घोषणा केली बँकेच्या वितधोरण समितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते

सहा महिन्यात न भरलेले हप्ते एकत्र करुन वेगळ्या कर्जात रुपांतरित करता येतील

चालू आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दर उणे अर्थात शून्याच्या खाली राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे

भाव आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने आयात श्ल्काचा फेरविचार करावा लागेल असं ते म्हणाले

रेपो दरात कपात करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पिय्ष गोयल यांनी स्वागत केलं आहे सूक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग तसंच अन्य उद्योगांना किफायतशीर दरात पतप्रवठा उपलब्ध होणार असल्यामुळे मागणीत वाढ होईल आणि आत्मनिर्भर भारताचं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारायला मदत होईल असं ते म्हणाले व्याजदरात कपातीच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं असोचॅम भारतीय उद्योग महासंघ आणि फिक्कीनं स्वागत केलं आहे अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक महत्वपूर्ण पावलं उचलत असून यामुळे अनेक उद्योगांना दिलासा मिळणार असल्याचं असोचॅमचे सरचिटणीस दीपक सूद यांनी म्हटलं आहे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक करत असलेल्या उपाययोजना उत्साह वाढवणाऱ्या असल्याचं सीआयआयचे सरचिटणीस चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे या उपाययोजनांमुळे उद्योग आणि एकूणच अर्थव्यवस्थेला मदत होईल असं फिक्कीचे सरचिटणीस दिलीप चेनॉय यांनी म्हटलं आहे

याम्ळं हॉटस्पॉट ठरलेल्या या वसाहतीत आज आनंदाचं वातावरण आहे

आता घरोघरी जाऊन वैदयकीय तपासणी होणार आहे

प्ण्यात सात रुग्णांचा काल मृत्यू झाला

औरंगाबाद जिल्ह्यात आज सव्वीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जालना जिल्ह्यात आज सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

यात कालच मुंबईहन आलेल्या आणि रुग्णालयात दाखल केलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला

परभणीत काल चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

अहमदनगरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका वृद्ध महिलेचा कोरनामुळे मृत्यू झाला

नांदेड जिल्ह्यात काल सहा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे

विलगीकरण कक्ष आणि सर्वसाधारण कक्ष दोन्हीला सरकारी दर लाग् राहतील

मुंबईत पक्षाच्या मुख्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली राज्यात इतरत्रही पक्षकार्यकर्त्यांनी निदर्शनं केली

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारनं कोणत्याही प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत अशी टीका फडनवीस यांनी केली खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मदत नाही कापूस खरेदी फक्त सीसीआय अर्थात भारतीय कापूस परिषदेकडूनच सुरू आहे राज्य सरकारी यंत्रणा कापूस खरेदी करत नसल्याचं फडनवीस यांनी सांगितलं कोल्हापूर इथं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं कोरोना प्रादर्भावावरच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सर्व यंत्रणांशी समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं पोलिसांवरचे हल्ले थांबायला हवेत असंही पाटील म्हणाले औरंगाबाद इथं खासदार भागवत कराड आमदार अतूल सावे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं सरकारनं या आंदोलनाची दखल घेत सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर केलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सावे यांनी दिला परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला नांदेड इथं भाजपा राज्य कार्यकारिणीचे सदस्य चप्तन्यबापू देशमुख यांनी तर अर्धापूर इथं विधीज्ञ किशोर देशम्ख आणि इतरांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं लातूर जिल्ह्यातही भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेउन आंदोलनात सहभाग नोंदवला लातूरचे खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी काळे मास्क काळी पटटी बांधून हातात काळे रिबीन दाखवून निषेध व्यक्त केला भाजपचे शहर अध्यक्ष ग्रुनाथ मगे माजी उपमहापौर देवीदास काळे शब्रेश लाहोटी यांनी दंडाला काळ्या पट्या बांधल्या होत्या अनेक कार्यकर्त्यानी त्यांच्या घरासमोरच हातात फलक घेउन आंदोलन केलं धुळे शहरात काळे झेंडे फलक दाखवत भाजपा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह अनेकांनी आंदोलन केलं गडचिरोलीत खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी आ

देवराव होळी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते राज्यातल्या शेतकऱ्यांकरता शिवसेना प्रम्ख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे विशेष योजना तयार होत असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भूसे यांनी दिली आहे ते आज ठाण्यात जिल्ह्याच्या खरीपपूर्व आढावा बैठकीत बोलत होते यंदा शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावं सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा असं ते म्हणाले शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचा प्रवठा वेळच्यावेळी आणि प्रेशा प्रमाणात झाला पाहिजे असं त्यांनी जिल्हा प्रशासनाला बजावलं त्याचप्रमाणे पीक कर्जाचं वाटप करताना कोणीही शेतकरी वंचित राह नये याकडे लक्ष द्यायला सांगितलं

खबरदारीचा उपाय म्हणून बेस्टमधल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब तसंच मध्मेहाचा आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनी घरीच राहावं अशा सूचना बेस्ट प्रशासनानं दिल्या आहेत उम्फान चक्रीवादळानंतर प्नर्वसन कामासाठी केंद्र सरकारकडून पश्चिम बंगालला एक हजार कोटी रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे त्यांनी आज पश्चिम बंगालच्या वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली

चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या क्टुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली केंद्रीय पथक लवकरच न्कसानाचं मूल्यमापन करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल असे ते म्हणाले पूणे जिल्ह्यातल्या करकंभ औदयोगिक वसाहतीतल्या कुसुम केमिकलच्या एका यूनिटला आग लागल्याचं वृत आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत रायगड जिल्ह्यात रोहानजिक घाटाव औदयोगिक वसाहतीतल्या रोहा डायकेम या कंपनीत काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली होती स्टोरेज टँकमधून ही वायू गळती झाल्याचं सांगितलं जातं